त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज गोव्यात पणजी इथं वार्ताहरांशी बोलत होते कृषी सुधारणा कायद्यासंदर्भात विरोधी पक्षांकडुन संभ्रम निर्माण केला जात असल्याचं सांगतानाच या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होऊन सरकार हमीभावानं शेतमाल खरेदी बंद करेल असा चुकीचा प्रचार विरोधी पक्षांकडुन केला जात असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्याला त्याच्या शेतमालातून उत्पन्न कमी मिळतं ग्राहकांना मात्र शेतमाल चढ्या दरानं विकत घ्यावा लागतो याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षांचं या कायद्याविरोधातलं आंदोलन हे फक्त दलालांच्या हितासाठी असल्याचं जावडेकर म्हणाले केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही कृषी विधेयकं शेतकऱ्यांच्या फायद्याचीच असल्याचं म्हटलं आहे

यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनानं जारी केल्या आहेत या सूचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे त्यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि उपहारगृहामध्ये ग्राहकांसाठी सर्तीटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे प्रसाधनगृह तसंच ग्राहकांद्वारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा फर्नीचर सतत स्वच्छ करावं कश्री काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यानं संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी काचेच्या रोधकांचा वापर करावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे थोर स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांना अभिवादन केलं आहे आपल्या ट्वीट संदेशात उपराष्ट्रपती नायडू यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी युरोपात राहून केलेल्या कार्याला उजाळा दिला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी हाथरस घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण पथकाकडे सोपवण्याची शिफारस केली आहे आपल्या ट्विटमध्ये आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की घटनेतल्या दोषींवर कारवाई करण्यास आणि घटनेच्या सर्व पैलूंचा तपास होण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे या तपसासाठी याआधी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर लोकसेवा आयोगानं नियोजित वेळापत्रकानुसार परिक्षांना सुरूवात केली आहे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आज होत असलेल्या पूर्व परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे आयोगाच्या विनंतीनंतर रेल्वे मंत्रालयानं युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर विशेष लोकलगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि परीक्षेच्या काल लेटरच्या आधारे उपनगरिय रेल्वे स्थानकावर प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे

कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाच्या बैठकीत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं

जालना अंबड मार्गावर गोलापांगरी इथं मराठा आरक्षणाबाबत सरकानं स्पष्ट भूमिका मांडावी तसंच आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नाही तोपर्यंत कुठलीही नोकर भरती करू नये या मागण्यांसाठी काल शिवबा संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं कोरोनाच्या नियंत्रणाबाबत राज्य सरकार सपशेल अपयशी ठरले असून लोकांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे दरेकर यांनी काल हिंगोली जिह्यातल्या औंढानागनाथ तालुक्यात येळेगाव सोळंके या गावाला भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते रायगड जिल्ह्यातल्या कूलाबा किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे त्याचप्रमाणे किल्ल्याचे ढासळलेले बुरूज आणि तटबंदी तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली कुलाबा किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज ढासळल्याचे माध्यमांनी लक्षात आणून दिल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर ऑनलाईन बैठक घेतली तसंच आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांनी काल पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कुलाबा किल्ल्याची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होत्या आपल्या विभागीय केंद्रांत होणाऱ्या प्रशिक्षणासाठी खेळाडूंमध्ये कोरोना संसर्गाची तपासणी करायच्या उद्देशानं साई अर्थात भारतीय क्रीडा प्राधिकरण वैद्यकीय तसंच निमवैद्यकीय तज्ञांची मदत घेणार आहे यासाठी प्राधिकरणानं मार्गदर्शक तत्व आखून दिली आहेत यासाठी नेमणूक झालेल्या वैद्यकीय तज्ञांनी नियमितपणे खेळाडूंच्या आरोग्यावर देखरेख ठेवावी आणि त्यांना प्रशिक्षण कालावधीबाबत मार्गदर्शन करावं अशी सूचना दिली आहे

केंद्रिय आरोग्यमंत्रालयानं सांगितलं की देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची आणि उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्य्या यांच्यामधला फरक वाढत आहे

राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घट होत होती काल राज्यात नव्यानं कोरोना होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे

याबरोबरच उपचार सुरू असलेल्या रूग्णांच्या संख्येतही घट झाली असून तसंच रूग्ण बरे होण्याच्या दरातही वाढ झाल्याचं आढळून आलं आहे

टी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे

टी महामंडळानं दिली आहे